म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली

ज्येष्ठ साहित्यिक नाटककार रंगकर्मी आणि राष्ट्रीय प्रस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं निधन

गडचिरोली जिल्हयात पाच जण कोरोना पॉझिटीव्ह झाल्याने आता गडचिरोली जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्न ऑरेंज झोनमध्ये झाला आहे बाहेरून आलेल्या आणि प्रशासनाकडून संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्या तीन जणांचे कोविड नम्ने काल रात्री पॉझिटीव्ह आले आज सकाळी प्न्हा दोन जणांची त्यात भर पडली आहे

पंजाबराव देशमुख वैदयकीय महाविदयालयातील चाचणी प्रयोगशाळेत आवश्यक यंत्रणेचा संपूर्ण सेटअप उभारण्यात आला आठवडाभरात प्रयोगशाळा पूर्णपणे कार्यान्वित होईल असे अधिष्ठाता डॉ

कोरोना विषाणूपासून आपले पोलीस बांधव स्रक्षित राहावे याकरिता चंद्रप्र जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या पाथरी पोलीस ठाण्यातील काही पोलीस शिपायांनी पोलीस ठाण्यातच पाच हजार मास्क तयार करून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ

म्ंबई प्णे औरंगाबाद यासह इतर महानगरातून व इतर जिल्ह्यांमधून वाशिम जिल्ह्यात परतणाऱ्या विद्यार्थी नागरिक मज्रांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे

हे सर्व रुग्ण जिल्ह्यात बाहेरून आले आहेत

म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना शपथ दिली आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये म्ख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे विधान परिषदेच्या उप सभापती डॉ नीलम दिवाकर गोन्हे शशिकांत जयवंतराव शिंदे रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील रमेश काशिराम कराड प्रविण प्रभाकरराव दटके गोपिचंद क्ंडलिक पडळकर अमोल रामकृष्ण मिटकरी राजेश धोंडीराम राठोड यांचा समावेश होता

म्ख्यमंत्री उद्बव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन येथे सदिच्छा भेट घेतली मुख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले देशव्यापी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारं रेड ऑरेंज आणि ग्रीन झोन निश्चित करु शकतील असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी सर्व राज्यांच्या म्ख्यसचिवांना लिहीलेल्या पत्रात हे झोन ठरवण्याचे निकष कळवले आहेत पूर्ण जिल्हा किंवा महानगरपालिका क्षेत्र हॉटस्पॉट म्हणून घोषित करता येईल तपशीलवार पाहणीनंतर त्यातही अधिक संवेदनशील क्षेत्र वेगळी काढता येतील

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बरेच नियम शिथिल केले आहेत तरीही ग्रहमंत्रालयानं दिलेल्या नवीन दिशानिर्देशात राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना शीथिलता आणता येणार नसल्याचं केंद्र सरकारने म्हटले आहे राज्यसरकारं आवश्यकतेन्सार आपल्या राज्यामध्ये हे नियम आणखी कडक करू शकत असल्याचं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे असं गुहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी सांगितलं देशभरातल्या कामगारांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधन घेण्यासाठी भारतीय कम्य्निस्ट पक्षाच्यावतीने उदया देशव्यापी निदर्शनं करण्यात येणार आहेत पक्षाचे राज्य सचिव राम बाहेती यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही माहिती दिली आहे या आंदोलनात राज्याच्या कापूस उत्पादक जिल्ह्यातले कापूस उत्पादक शेतकरी आपल्या घरासमोर मूठभर कापूस जाळून शासनाचा निषेध करतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रम मालिकेत देशवासियांशी संवाद साधणार आहेत

माय गव्ह एपवर किंवा नमो एपवरही नागरिकांना आपले विचार मांडता येतील

ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तयार झालेल्या उम्फून चक्रीवादळानं आणखी जोर धरला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी वादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहे ज्येष्ठ साहित्यिक नाटककार रंगकर्मी आणि राष्ट्रीय प्रस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं

त्यानंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं होतं

तेव्हापासून आतापर्यंत त्यांचं लेखन अव्याहतपणे चालू होतं कथा कादंबरी नाटक असे विविध साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले

बालनाट्य चळवळीत त्यांचं मोलाचं योगदान होतं अलबत्या गलबत्या निम्मा शिम्मा राक्षस ही त्यांची या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली झोपडपट्टीतील म्लांना त्यांना नाटक शिकवलं

गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी मराठी साहित्यात रुळवला बदलत्या समाजजीवनाचा वेध घेत मानवी मूल्यांची मांडणी हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य रत्नाकर मतकरींना संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी सह अनेक प्रस्कार आणि सन्मान मिळाले मतकरी यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही द्ःख व्यक्त केलं आहे त्यांच्या निधनाने साहित्य आणि नाट्य विश्वाची मोठी हानी झाली आहे असं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलं आहे ज्येष्ठ साहित्यिक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या निधनाबद्दल म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे